विद्यापीठ अनुदान आयोगानं कोविड प्रादर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदा अंतिम वर्षाच्या परीक्षा सप्टेंबर महिन्यात घेण्याचे निर्देश दिले होते ही परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या अनेक याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात काल सुनावणी झाली हे प्रकरण सर्वोच्च न्यायालय हाताळत असल्यामुळे सप्टेंबरमध्ये नियोजित परीक्षा स्थगित होतील या संभ्रमात कोणीही राहू नये असं विद्यापीठ अनुदान आयोगानं म्हटलं आहे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या झोपडपट्टी प्नर्वसन प्राधिकरणाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला तब्बल पाच वर्षानंतर या प्राधिकरणाची बैठक झाली गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे परिवहन मंत्री अनिल परब ग्रहनिर्माण राज्य मंत्री सतेज पाटील उपस्थित होते

चित्रपटगृहं प्रेक्षागृहं उपाहारगृहं मात्र उघडता येणार नाहीत उपाहारग्रहांना घरपोहोच सेवा मात्र सुरु ठेवता येणार आहे वाहनांबाबतही काही निर्बंध शिथील करण्यात आले आहेत

म्रतांपैकी तीन उस्मानाबाद शहरातले तर उस्मानाबाद तसंच कळंब जिल्ह्यात प्रत्येकी एकाचा समावेश आहे

मृतांमध्ये भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष उभनलाल यादव यांचा समावेश आहे

जिल्ह्यात या संसर्गामुळे म्रतांची संख्या आठ झाली आहे

जिल्ह्यातल्या कोरोना विषाणू संसर्गाचा आढावा घेतल्यानंतर ते काल प्रसारमाध्यमांशी बोलत होते जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या तपासण्यांची संख्या वाढवण्यात येणार असून त्यासाठी दहा हजार रॅपिड अँटिजेन किट्स लवकरच जिल्ह्यात येतील असं त्यांनी सांगितलं

जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी काल याबाबतचे आदेश जारी केले जुलै महिन्यात लागू केलेल्या टाळेबंदीतले नियम या टाळेबंदीत लागू असतील असं या आदेशात म्हटलं आहे लातूर शहरात सार्वजनिक खासगी बस सेवा ट्रक टेम्पो यांना बंदी घालण्यात आली आहे दरम्यान लातूर व्यापारी महासंघानं या टाळेबंदीला विरोध केला आहे महासंघाचे अध्यक्ष प्रदीप सोलंकी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात लातूर जिल्ह्यातले व्यवसाय सुरु करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे

वैद्यकीय तातडीच्या कारणाची खात्री झाल्यास सदर व्यक्ती आपल्या क्षेत्रातली रहिवाशी असल्याचा परवाना द्यावा असं या आदेशात म्हटलं आहे यातून मालवाहतूक आणि अत्यावश्यक सेवांना सूट असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे

याशिवाय जिल्ह्यातली क्रीडा मैदानं क्रीडा संक्लं तसंच सार्वजनिक ख्ले मैदाने वैयक्तिक व्यायामाकरिता चालू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे

घाटीमधे लहान मुलांचे आतापर्यंत फक्त तीनच व्हेंटिलेटर होते त्यामुळे अनेक अत्यवस्थ बाल रुग्णांना उपचार सुरु होण्यास विलंब झाल्याच्या तक्रारी येत होत्या

त्यानिधीतून हे व्हेंटीलेटर देण्यात आले

त्यामुळे इतर जनतेला वेठीस धरणं अयोग्य असल्याचं वंचित बहजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे ते काल औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते

त्यांच्यावर शासनानं लक्ष केंद्रीत करावं असं ते यावेळी म्हणाले

राजीव गांधी पंतप्रधान असताना राम प्रधान यांनी अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून काम केलं त्यावेळी आसाम करार आणि मिझोराम शांती करार घडवून आणण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती माजी म्ख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे निकटचे सहकारी म्हणूनही त्यांनी दीर्घकाळ काम केलं होतं त्यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दख व्यक्त केलं आहे

यंदा कोविड प्रादर्भावाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन व्याख्यानं आणि वेबिनारच्या माध्यमातून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात येत आहे अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि राजर्षी शाहू महाराज अध्यासन केंद्रातर्फे काल ऑनलाईन व्याख्यान घेण्यात आलं

ईद उल अजहा अर्थात बकरी ईदचा सण आज साजरा होत आहे कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदा बकरी ईद साधेपणानं घरीच नमाज अदा करुन प्रतिकात्मक कुर्बानी देऊन साजरी करण्याचं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जनतेला बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत हा सण साजरा करताना सेवाकार्य तसंच उपेक्षित जनसामान्यांच्या कल्याणाचा विचार केला जातो ही अतिशय समाधानाची बाब असल्याचं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे

पाचही जणांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले असल्याची माहिती महापालिकेच्या अग्निशमक विभागानं दिली

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ प्तळ्याचं लोकार्पण करतांना महापुरुषांचे प्तळे हे सर्वांना प्रेरणा देण्याचं कार्य करत असल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे

खासदार हेमंत पाटील यांनी काल हिंगोली इथं वार्ताहरांना ही माहिती दिली या गोदामाचा हिंगोलीसह नांदेड वाशिम परभणी आणि यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना लाभ होणार आहे

प्रत्येक साळी समाज बांधवांनी आपापल्या घरातच हा जन्मोत्सव साजरा करण्याचं आवाहन जिव्हेश्वर मंदिर आणि मंगल कार्यालय ट्स्टचे अध्यक्ष संतोष लोंढे यांनी केलं आहे

टाळेबंदीमुळे व्यापारी वर्गाला छोट्या व्यवसायिकांना तसंच नागरीकांना आर्थिक नुकसान सहन करावं लागलं असल्यानं ही मुदतवाढ द्यावी असं या निवेदनात म्हटलं आहे

हा संसर्गजन्य आजार आहे जिल्हा प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे

त्यामुळे या रसत्यावरची वाहतूक बंद झाली आहे